दहशतवाद आणि कट्टरतावादाचा सामना करण्यासाठी भारत आणि जर्मन अधिक जलद गतीन काम करतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे जर्मनीच्या चांन्सलर एंजेला मर्केल यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर ही माहिती दिली आहे उभय देश ई मोबिलीटी स्मार्ट सिटी आंतरदेशीय जल मार्ग आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रातल्या संधी यावर काम करत असल्याचं मोदी म्हणाले

त्यानंतर त्यांनी राजघाट क्वें जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाला अभिवादन केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या थायलंडला भेट देणार आहे

परराष्ट्र मंत्रालयातील पुर्वेकडील देशाचे सचिव विजय ठाकूर सिंग यांनी काल वार्ताहरांना नवी दिल्ली कें ही माहिती दिली थायलंडच्या प्रधानमंत्र्यांच्या निमंत्रणावरुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बॅकॉकला भेट देतील आसियान प्रणित यंत्रणा आर्थिक भागीदारी तसंच सायबर सुरक्षा यांच्यात वाढ करणे या मुख्य मुद्यांवर भारतीय आसियान परिषदेत चर्चा होणार आहे जम्मू काश्मिरच्या जनतेपर्यंत केंद्र पुरस्कृत योजनांचे सर्व लाभ जास्तीत जास्त प्रमाणात आणि वेळेवर पोहोचावेत यासाठी उपलब्ध स्त्रोत आणि खास करुन निधी वापरण्यावर नवे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुरमू यांनी भर दिला आहे नवनियुक्त राज्यपालांनी काल श्रीनगर श्व नागरी प्रशासनाच्या अधिका यांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते सर्वांनी प्रामाणिकपणे कटिद्वतेने संपूर्ण पारदर्शकरित्या जनकल्याणाच्या कामी वाहून घ्यावं आणि शांतता तसंच समृद्धिच्या मार्गासाठी सहकार्य करावं असं त्यांनी आवाहन केलं महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे राज्यातल्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा आहे आणि शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज केला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांनी काल भेट घेतली ही सदिच्छा भेट असल्याचं राऊत यांनी बातमीदारांना सांगितलं शिवसेनेनं सत्ता स्थापनेची संधी सोडू नये असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे दरम्यान योग्य कालावधीत सरकार बनू शकलं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट येऊ शकेल राज्यघटनेतल्या तरतुदींनुसार कारवाई करावी लागे असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे आयएनएक्स मिडिया भ्रष्ट्राचार प्रकरणी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा अंतरिम जामीनसाठीचा अर्ज दिल्ली उच्च् न्यायालयाने आज फेटाळून लावला न्यायालयीन कोठडीत असलेले काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांची प्रकृती चांगली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितल्यावर त्यांची याचिका फेटाळण्यात आली चिदंबरम यांच्या प्रकृतीची तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते दरम्यान तिहार तुरुंगात त्यांना स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण वातावरण पुरवण्याचे आदेश तुरुंग अधिक्षकांना देण्यात आले आहेत

तुलनेने स्वस्त असणारी ही वाहनं पर्यावरणस्नेही आणि बैनबचत करणारीही आहेत असं ते म्हणाले नवी दिल्ली बैं आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वीजेवरच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवताना ते बोलत होते अशा वाहनांमुळे दिल्लीच्या वाढत्या प्रदुषणात हिवाळ्यात लक्षणीय घट अनुभवता येईल असंही ते पुढे म्हणाले

वायू प्रदूषणाबद्दल एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा त्यावर उपाययोजना करण्यासाठी सर्वांनी एकत्रित विचार विनीमय करणं आवश्यक आहे असं केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली क्रें एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की दिल्लीतल्या वायू प्रदूषणाचं मुख्यमंत्री केजरीवाल राजकारण करत राहिले आहेत आणि दिवसेंदिवस प्रदूषण मात्र वाढतच आहे राजधानीतली वाहतूक कमी करण्यासाठी पूर्वेकडे बाहेरुन द्रुतगती मार्गाच्या बांधकामासाठी दिल्लीचं आम आदमी सरकार निधी देत नाही आणि वाहनसंख्येत घट न झाल्याने प्रदूषणात घट होत नाही असा थेट आरोपही त्यांनी केला सर्वोच्च न्यायालयाच्या मंडळानं दिल्ली आणि आसपासच्या परिसरात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली असून येत्या पाच नोव्हेंबरपर्यंत सर्व बांधकामांवर बंदी आणली आहे दिल्ली परिसरातल्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब असल्याचं पर्यावरण प्रदुषण नियंत्रण प्राधिकरणाचे अध्यक्ष भूरे लाल यांनी उत्तर प्रदेश हरयाणा आणि दिल्लीच्या मुख्य सचिवांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे या प्रदुषणांचा सर्वाच्या आरोग्यावर विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होवू शकतो म्हणून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्याचं त्यांनी म्हटलं आहे राजधानी दिल्लीमधे प्रदूषणाची वाढती पातळी आणि हवेची घसरलेली गुणवत्ता या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारनं येत्या पाच नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतली आहे ट्विटरवरुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे भुवनेश्वर क्रिं भारतीय महिला हॉकी संघाचा सामना अमेरिकेच्या महिला संघाशी सुरु आहे भारतीय पुरुष गटाचा सामना रशियाशी होत आहे

अरबी समुद्रात आलेल्या महा या चक्रीवादळानं लक्षद्वीप बेट पार केलं आहे

या वादळाच्या प्रभावामुळे लक्षद्वीपच्या अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे

मच्छिमारांनी येत्या सोमवारपर्यंत आम्नेय अरबी समुद्र मध्यपूर्व तसंच केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात जाऊ नये असा श्राारा जारी करण्यात आला आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात क्रिोच्या सहयोगाने भारतीय प्रौद्योगिकी संस्था अर्थात आयआयटीद्वारे नवी दिल्लीत भारतीय अंतराळ तंत्रज्ञान कक्ष स्थापित करण्यात येणार आहे दिल्ली आयआयटीचे संचालक व्ही

यंदा पदवीदान सोहळ्याला क्रोचे प्रमुख के सिवन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत